या मूलाच्या वडलांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत फिलिपाईन्समधून वाशीच्या मशिदीत आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे एकाच क्रिबातल्या चार व्यक्ती कोरोना पॉझिबिह आढळून आल्या आहेत

सातारा जिल्ह्यात दोम संशयित रुग्णांना आज दुपारी जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं त्याच्या घशातल्या स्रावांचे नमुने प्ण्यात एन आय व्ही कडे पाठविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे

सध्या सोलाप्रात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली

भारतीय वद्यक्कीय संशोधन परिषदेच्या साथीचे आजार विभागाचे प्रमुख डॉक े रमण आर गंगाखेडकर यांनी ही माहिती दिली सद्यस्थितीत विविध संशोधकांचे सुमारे तीस गा कोरोना विषाणूविरोधात उपचार विकसित करण्यासाठी संशोधन करत असल्याचं त्यांनी सांगितलं याआधी भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी असल्यानं भारत या संशोधनात सहभागी झाला नव्हता असं त्यांनी सांगितल यासोबतच व्यक्तिगत पातळीवर तपासणी करता येतील अशी उपकरण विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं

प्रधानमंत्री स्वतः अध्यक्ष असून संरक्षण मंत्री गृहमंत्री आणि अर्थमंत्री या ट्रस्क्री सदस्य आहेत यात दिलेली देणगी कर सवलतीला पात्र असून पी एम डिया डॉ जी ओ व्ही डॉ उ या संकेतस्थळाला भे देऊन पीएम केअर्स निधीत योगदान देता येईल

नड्डा यांनी सांगितलं आहे

गरीब आणि गरजूंनी गर्दी न करता याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं सर्व जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा व्यवस्थित होत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली त्यादृष्टीनं किरकोळ पुरवठादार आणि घराघरात वस्तुंचा पुरवठा करणाऱ्यांची साखळी सुरळीत सुरु राहावी यासाठी पोलीस महसूल सहकार पणन आणि कामगार विभागाला सूचना दिल्या आहेत शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांचीही कुंचंबणा होऊ नये यासाठी ग्रामीण भागातून पुरेसं दूध संकलन होईल याची खबरदारी घेण्याचे निर्देशही दिले असल्याचं त्यांनी सांगितलं जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून लोकांची वाहतूक करण्याच्या प्रकारांमुळे द्दैवी घजाही घडू शकतात त्यामुळे अशा प्रकारची वाहतूक होणार नाही याची पोलीसांनी दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं ऊसतोड कामगार आणि त्यांच्या परिवाराची काळजी घ्यायला साखर कारखान्यांना सांगितलं असल्याचं ते म्हणाले परराज्यातून रोजगारासाठी आपल्या राज्यात आलेल्या श्रमिकांची प्रशासन काळजी घेईल असं आश्वासन त्यांनी दिलं या काळात खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु ठेवला हवेत रक्तसाठ्याचा त्विडा भासू नये यासाठी स्वयंसेवी संस्थांनी सुरक्षित पद्धतीनं रक्तदान शिबीरांचं आयोजन करावं असं आवाहन त्यांनी केलं

संचारबंदीच्या काळात राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाहीत याची जबाबदारी नागरिकांनी घ्यावी पोलीसांनीही नागरिकांना सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं

थट्टीप्राहकांना परवठा औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमधली गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी महानगरपालिका यांनी एकत्र येऊन शेतकरी ग मार्फत थे ग्राहकांना भाजीपाला आणि फळे पुरवठा करण्याचा निर्णय आज घेतला शेतकरी गठा कॉम्प्लेक्स किंवा सोसायींचे अध्यक्ष सचिव यांना दररोज किती भाजीपाला लागेल याची माहिती घेऊन या भाजीपाल्यांच्या पिशव्या अध्यक्ष किंवा सचिव यांना सुपूर्द करणार आहेत

यासंदर्भात कृषी मंत्री दादा भुसे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

राज्यपालांनी आज राज्यातल्या सर्व विभागीय आय्क्तांशी द्रध्वनीवरून चर्चा केली व प्रत्येक विभागातल्या कोरोना विषाणू संक्रमण आणि लोकांचे स्थलांतर याबाबत माहिती घेतली सर्व मोठ्या शहरांमध्ये तसंच औद्योगिक वसाहतींमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या लोकांना थांबण्याचा आग्रह करावा व त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासन तसंच अशासकीय संस्था करीत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना अवगत करावं असंही राज्यपालांनी सांगितलं

त्यांनी आज आयुष अंतर्गत पाच वद्धक्रीय शाखांमधल्या तज्ञ डॉक्ट्रिंशी विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला

या आव्हानाचा सामना करण्यासाठी देशभरातल्या वद्यक्रीय क्षेत्रातलं सेपूर्ण मनुष्यबळ सज्ज असणं ही काळाची गरज आहे आणि गरज पडली तर आय्ष क्षेत्रातल्या खाजगी डॉक्ट्रांचीही मदत घेता येईल असं त्यांनी सांगितलं यावेळी आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते काँग्रस्तपत्रक सनील लॉकडाऊन पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडचणीत सापडलेल्या गरीब जनतेला तसंच मजुरांना आवश्यक ती मदत करावी असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे थोरात यांनी आज संवाद प्रणालीच्या माध्यमातून राज्यातले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री खासदार आमदार जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली गरीब रोजंदारी कामगार यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे ज्या लोकांना अन्नधान्याची औषधांची गरज आहे अशा लोकांना घरपोच मदत करावी असं आवाहन थोरात यांनी केलं

जखमींवर हायवे हॉस्पिममध्ये उपचार सुरू आहेत हे सर्वजण काम मिळत नसल्यानं आपल्या गावी परतणारे स्थलांतरित मजूर असावेत असा अंदाज आहे